जळगाव अहमदनगर आणि बीड या जिल्ह्यांत सर्वाधिक दुष्काळी तालुके आहेत तर इतर दुष्काळी तालुके पुणे सांगली सातारा पालघर धुळे नंदुरबार नाशिक जालना नांदेड परभणी उस्मानाबाद हिंगोली लातूर अकोला अमरावती बुलडाणा वाशीम यवतमाळ चंद्रपूर नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात आहेत दुष्काळी तालुक्यांमध्ये आवश्यक उपाययोजना तातडीनं अंमलात आणाव्यात असे आदेशही संबंधित जिल्हाधिका यांना देण्यात आले आहेत

त्यात आंबेगाव पुरंदर वेल्हे बारामती दौंड इंदापूर आणि शिरूर या तालुक्यांचा समावेश आहे

जायकवाडी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज सकाळी निळवंडे धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यात येणार आहे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशम्ख यांनी काल अहमदनगर इथं ही माहिती दिली पाण्याचा प्रवाह जास्त असेल त्यामुळे कुणीही नदीपात्रात उतरू नये असा इशाराही त्यांनी दिला तसंच नाशिक जिल्ह्यातील दारणा आणि गंगापूर धरणातूनही आज पोलीस बंदोबस्तात पाणी सोडण्यात येणार आहे पाणी चोरी होऊ नये यासाठी वीज पुरवठा खंडित केला जाणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे मीठ नागरिकांना शिधापत्रिकेवर रास्त भाव दुकानातून आता धान्याबरोबरच लोह आणि आयोडिनयुक्त शुद्ध मीठाचा प्रवठा करण्यात येणार आहे

गिरगाव मध्ये नागरिकांना आयोडिनयुक्त मीठाचं प्रातिनिधिक स्वरूपात वाटप केल्यानंतर ते बोलत होते सामान्य नागरिकांनाही शिधापत्रिकेशिवाय शिधावाटप दुकानातून हे मीठ मिळेल असं ते म्हणाले प्रामुख्यानं महिला आणि लहान मुलांच्या आहारातील लोह आणि आयोडिनची कमतरता दूर करण्यासाठी हे पाउल उचलत असल्याच त्यांनी सांगितलं

राज्याची आर्थिक स्थिती सुद्रढ असून आर्थिक तूट नियंत्रणात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बातमीदारांसोबत बोलताना सांगितलं

दरम्यान महाराष्ट् प्रदेश युवक कॅप्रेसच्या वतीनं काल विविध जिल्ह्यांमध्ये सरकारच्या कारभाराचा निषेध करण्यात आला

रिझर्व बँकेच्या अशा धोरणामुळे बँकांची कर्जं बुडाली असं ते म्हणाले भारत अमेरिका भागीदारी मंचाच्या विद्यमाने काल नवी दिल्लीत आयोजित एका शिखर परिषदेत जेटली बोलत होते

कोल्हापर नक्षलवाद्यांचे प्रसारमाध्यमांवर होणारे हल्ले वैफल्यग्रस्ततेतून होत असल्याचं मत लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी काल कोल्हापूर इथं व्यक्त केलं माजी सैनिकांच्या मेळाव्याला भेट देण्यासाठी आले असताना ते बातमीदारांसोबत बोलत होते मराठा लाईट इन्फट्रीच्या गौरवशाली इतिहासाचा त्यांनी यावेळी उल्लेख केला पतळा लोकार्पण सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या स्टॅच्यु ऑफ युनिटी या जगातल्या सर्वात उंच पुतळयाचं लोकार्पण काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यात केवडिया इथं नर्मदा तीरावर साधु बेटावर हे स्मारक उभारण्यात आलं आहे ऐक्या याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताची शकल होऊ न देता एकसंध भारताचं स्वप्न पाहणाऱ्या भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतातील विविध संस्थानं भारतीय संघराज्यात सामावून घेतली त्यांच्या व्यक्तिमत्वाइतक्याच उत्त्ग असलेल्या त्यांच्या जगातल्या सर्वात उच प्तळ्याच स्टॅच्यू ऑफ युनिटीचं लोकार्पण पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं

सरदार पटेल में कौटील्यकी कुटनीती और शिवाजी महाराज के शौर्य का समावेश था सरदार साहब ने कहा था विदेशी आक्रमणताऔं के सामने हमारे आपसी छगडे आपसी दृश्मनी वैर का भाव हमारी हार की बडी वजह थी अब हमें इस गलती को नहीं दोहराना हैं और नहीं दोबारा किसीका गुलाम होना हैं या प्तळ्याच्या पायथ्याशी असलेल्या वॉल ऑफ युनिटीचंही पंतप्रधानांनी लोकार्पण केलं आकाशवाणी बातम्यासाठी मृद्ला घोडके एकता दौड सरदार पटेल यांची जयंती काल देशभर एकता दिन म्हणून साजरी करण्यात आली यानिमित्त ठिकठीकाणी एकता दौडचं आयोजनही करण्यात आलं होतं

इंदिरा गांधी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिन काल देशभर संकल्प दिन म्हणून पाळण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदिरा गांधी यांना ट्वीटरच्या माध्यमातून श्रद्वांजली अर्पण केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबईत सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला प्ष्पहार अर्पण करून अभिवादन केलं

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सहकारमहर्षी या प्रस्कारानं सन्मानित करण्यात आलं तसंच विविध गटांमध्ये सहकारभूषण आणि सहकारनिष्ठ हे पुरस्कार देण्यात आले

नागरिकांनी या मोफत वायफाय सुविधांचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केलं आहे बैठक महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या चार राज्यांतून वाहणान्या कृष्णा नदीचं शुद्धीकरणाद्वारे प्नरूज्जीवन होणं आवश्यक असून यासाठी चारही राज्यांतील प्रशासन सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकत्र येणे गरजेचे आहे असं प्रतिपादन कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजय पाटील यांनी काल सांगली इथं सांगितलं जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते

अनपम खेर राजीनामा अनुपम खेर यांनी भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे व्यावसायिक व्यस्ततेमुळे आपण बराच काळ देशाबाहेर राहणार असल्यानं अशा जबाबदारीच्या पदावर राहणं आपल्याला योग्य वाटत नाही असं कारण त्यांनी आपल्या राजीनाम्यात दिलं आहे माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी अनुपम खेर यांचा राजीनामा स्वीकारला आहे पणे खेलो इंडिया पुढच्या वर्षी पुण्यात होणारी खेलो इंडिया स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडावी अशा सुचना प्ण्याचे विभागीय आयुक्त डॉ